केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

पिंपरी चिंचवड इथं पालकांशी संवाद साधताना काही पालकांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी गोन्हे यांनी हे निर्देश दिले शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा आणि परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या पर्यटन महासंचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत पर्यटन स्थळी येणाऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपलं आरक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं असून पासष्ट वर्षा वरचे नागरिक दहा वर्षा खालची मुलं गरोदर महिला आणि गंभीर स्वरूपाचा आजार असणाऱ्यांना या ठिकाणी प्रतिबंध राहील पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं यात म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या पर्यटनस्थळांवर येणारे पर्यटक या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि अन्य व्यक्तींसाठी या सूचना लागू राहतील नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षदिनी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांकरता राज्यसरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत बालकांना होणाऱ्या न्यूमोनियाला रोखण्यासाठी पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्य्रूटनं तयार केलेल्या न्यूमोसिल या लशीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल दिल्ली इथं केलं

आतापर्यंत ही लस आयात करावी लागत असल्यामुळे ती देशातल्या सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं आता सीरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातला बालमृत्यू रोखायला उपयुक्त ठरेल असं मत डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं

स्थायी समितीत यासंदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे

येत्या स्थायी समितीच्या बळकीत यावरुन पुन्हा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईत लालबाग इथं गेल्या सहा डिसेंबर रोजी झालेल्या घरगुती गॅस सिलेंडर स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता दहा झाली आहे या घटनेत जखमी झालेल्यांपक्षी तीन जणांना सरकारी रुग्णालयामधून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं तर तीन जणांवर उपचार सुरु असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं म्हटलं आहे व्रिटनहून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली यापकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत दोन रुणांना हस्त्राबादच्या सीसीएमबी आणि एका प्रवाशाला पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा आणि सह प्रवाशांचा तपास सुरु आहे

आतापर्यंत या प्रवाशांपक्ती एकूण एकशे चौदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारनी शेतीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना उद्या चर्चेला आमंत्रित केलं आहे आंदोलन सुरु झाल्यानंतरची चर्चेची ही सहावी फेरी आहे

या तीन कायद्या व्यतरिक्त हवेचा दर्जा तसंच वीज पुरवठ्याबाबतही या बछ्कीत चर्चा होईल दत्त जयंती उत्सव आज राज्यात सर्वत्र साधेपणानं साजरा होत आहे नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गढावर भक्तिभावानं साजरा केला जात आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक भागातून भावी एकत्र आले आहेत कोरोनाविषाणू प्रादुरभावापासून बचाव करण्यासाठी मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पाळलं जात आहे नागपूर्मध्येही दत्त जयंतीनिमित्त भजन किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या देवगड इथं दत्त जयंती उत्सव यंदा साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे यासाठी नगर औरंगाबाद रस्ता आणि नेवासा कडून जाणारी वाहतूक आज सकाळ पासून उद्या संध्याकाळ पर्यंत बंद राहणार आहे तसंच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहणार असल्याचं देवगड देवस्थानच्या मुख्य विश्वस्तांनी कळवलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेत रस्त्यांवरचं अतिक्रमण हटवून हे रस्त मोकळे करण्यासठी जिल्हाधिकारी कोस्तूभ दिवेगावकर यांनी विशेष मोहीत हाती घेतली आहे

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत

मोहम्मद सिराजनं तीन जसप्रित बुमराह रविचंद्रन अबिन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादवनं एक गडी बाद केला भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी गमावत विजय खेचून आणला

पहिल्या डावात शतकी खेळी करणारा रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे बुलढाणा जिल्ह्यात या हंगामासाठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे